मध्रमेह उच्च रक्तदाब यासह विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या या महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निदान झालं होतं आणि तिच्यावर त्यानुसार उपचार सुरू होते घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवून खाना केलं

या प्रवासादरम्यान प्रसूत झालेल्या एका महिलेला तिच्या कुटुंबियांसह रुग्णवाहिकेतून तिच्या मूळ गावी पाठवण्यात आलं

काही पोलिस कर्मचारी दंडाच्या नावाखाली अशा कामगारांकडून पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत यानंतर कोणी पोलिस कर्मचारी स्थलांतरित कामगारांकडून दंड वसूल करताना आढळल्यास त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल असा इशारा देण्यात आल्यावं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे रेल्वे विभागानं बारा मे पासून सुरू केलेल्या विशेष रेल्वे सेवेची प्पढच्या सात दिवसांसाठी दोन लाखावर प्रवाशांनी तिकिटं आरक्षित केली आहेत

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ही माहिती कळवण्यात आली आहे या सैनिकाला दोन दिवसांपूर्वी भारत चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावतांना वीरमरण प्राप्त झालं होतं

क्रषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये कापूस खरेदी करता अनेक शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आल्यामुळे टाळेबंदीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे

बंगालच्या उपसागरात वायव्य भागात तसंच अंदमानजवळच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यात येत्या दोन दिवसांत यात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात शनिवारी संध्याकाळी वादळ येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे